ते आज बहात्तराव्या सेनादिनानिमित्त दिल्ली कॅन्टोन्मेंट क्विं आयोजित कार्यक्रमा बोलत होते दहशतवाद मोडून काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही पर्यायाचा अवलंब करायला लष्कर कचरणार नाही असं ते म्हणाले देशाच्या ईशान्य भागात हिंसाचाराच्या घटनांमधे लक्षणीय घट झाली आहे असं त्यांनी सांगितलं

शेजारी देश करत असलेल्या छुप्या युद्धालाही त्यामुळे आळा बसेल असं ते म्हणाले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय सेना हा भारतमातेच्या अभिमानाचा विषय आहे अस म्हणत प्रधानमंत्र्यांनी जवानांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य याला सलाम केला आहे

त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो आहे आणि विकासप्रक्रियेत नागरिक भाग घेत आहेत असं प्रतिपादन जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल जी

या केंद्रशासित प्रदेशाचा विकास जलद करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु असं आश्वसनही त्यांनी यावेळी दिलं ते जम्मू मधल्या मौलाना आझाद स्टेडियमच्या उद्घाटनानंतर वार्ताहरांशी बोलत होते

दिल्ली मेट्रो आणि उत्तर रल्वेचे कर्मचारी तसंच निवडणुकीच्या बातम्या देणारे वार्ताहरदेखील यावेळी पोस्टाने मतदान करु शकतील याआधी फक्त निवडणूक कर्मचारी आणि लष्करी अधिका यांनाच ही सुविधा उपलब्ध होती

ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते यावेळी निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी वाहनं व्हीलचेअरसाठी रॅम्प तसंच सांकेतिक भाषेची सुविधा उपलब्ध असेल असंही त्यांनी सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी लावलेल्या बंदोबस्तात एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम आणि एक कोटी सत्तर लाख रुपयांचं सोनं पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तीन कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचे अंमली पदार्थ देखील जप्त केल्याचं दिल्लीचे मुख्य निवडणुक अधिकारी रणबीर सिंग यांनी सांगितलं

सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांची मुल्य आणि यांच्या विचारांची पायमल्ली आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल करत आहेत अशी टीका भाजपानं केली आहे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली क्विं वार्ताहर परिषदेत ही टीका केली केजरीवाल यांनी आण्णा हजारे यांचा विश्वासघात केल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आम आदमी पार्टी जनतेची दिशाभूल करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली मागच्या काही वर्षापासून भाजपा प्रणित राज्यांमध्ये शिक्षणावरची आर्थिक तरतुद कमी केली जात आहे अशी टीका आम आदमी पार्टीनं केली आहे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज वार्ताहारपरिषदेत ही टीका केली दिल्ली सरकारनं आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शिक्षणावरची तरतूद सोळा टक्कयावरुन सव्वीस टक्यापर्यंत वाढवल्याचं ते म्हणाले

आम आदमी पार्टीनं शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च केले पण केंद्र सरकार याविषयी काहीही बोलत नाही असं सिसोदिया यावेळी म्हणाले सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे सातत्यानं प्रयत्न होत आहेत असं जम्मू काश्मिरचे प्रमुख सचीव रोहित कन्सल यांनी म्हटलं आहे केवळ काश्मिर मध्येच नाही तर जम्मू विभागातही हे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत असंही ते म्हणाले

जम्मू आणि काश्मीर बँक ही एक कार्यक्षम आणि यशस्वी बँक असून येत्या चौमाहीत अधिक चांगला परतावा देण्याची अपेक्षा असल्याचं बँकेचे अध्यक्ष आर के छिब्बर यांनी सांगितलं आहे

नवी दिल्ली धिं यकृत विज्ञान संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका समारंभात ते आज बोलत होते रुग्णांना असलेल्या अवयवांच्या गरजेच्या मानाने त्यांची उपलब्धता कमी असल्याचं त्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत आणि त्या सारख्या तिर योजनांव्दारा सर्व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचंही ते म्हणाले

भारतीय जनता पक्षाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेनगर यानं बलात्काराच्या खटल्यात मिळालेल्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उन्नाव श्व सुरू झालेला हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन नवी दिल्लीत हलवण्यात आला होता आणि त्याची सुनावणी दररोज केली जात होती

वणव्यांमुळे झालेल्या धुराने मेलबोर्न शहराचा दम कोंडला असल्याने ग्रँड स्लॅमचं वेळापत्रकही विस्कळीत झालं आहे काल सुरु असलेल्या सामन्यांदरम्यान एका खेळाडूला श्वसनाच्या त्रासामुळे सोडावा लागला होता तसंच एका कॅनेडीयन खेळाडूला वैद्यकीय मदतीची गरज भासली त्यानंतर हा निर्णय घेण्यात गेला सामन्यातली वैद्यकीय पथक हवामानतज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ यांच्याशी सल्लामसलत करुन यापुढचे सामने ठरवले जातील

मुलींच्या गटात केरळनं पश्चिम बंगालवर मात करत सरळ फेरीत सामना जिंकला

लॉन बॉल्सच्या सामन्यात सकाळी आसामनं तीन सुवर्ण पदक मिळवली

निर्भया हत्याकांडातला आरोपी मुकेश सिंग यानं राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज मान्य करु नये अशी शिफारस दिल्ली सरकारनं केली आहे